घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचं भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झालं त्या वेळी ते बोलत होते

मुंबई पुणे आणि नागपूर इथल्या मेट्रो प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यात येत असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं सरकारच्या सामाजिक न्याय आणि महिला आणि बालकल्याण विभागाला नेहमीच दुय्यम वागणूक मिळत आली आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला मुलींसंदर्भातील प्रश्न आणि एकात्मिक बाल संरक्षण योजना अर्थात आयसीपीएसची योग्य अंमलबजावणी याविषयी संबंधित विभागांना अचूक निर्देश देणे गरजेचे आहे असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात व्यक्त केले

वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला मुलींना येणाऱ्या अडचणी त्याविषयीची भूमिका पश्चात निगा ग्रहांची सद्यस्थिती आदि मुद्द्यांवर अभ्यासप्रर्ण लेखन आणि विचारविनिमय या धोरणपत्रिकेत करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत बहुतेक सर्व मतदान केंद्रं तळमजल्यावर ठेवण्याच्या द्रष्टीनं प्रयत्न केले जातील असं राज्याचे मुख्य निवडण्क अधिकारी बलदेव सिंग यांनी पुण्यात काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं सध्या राज्यातील पाच हजारांहन अधिक मतदान केंद्रं पहिल्या मजल्यावर आहेत त्यामुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांची अडचण होते आणि त्याचा अंतिम परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होतो हे लक्षात घेऊन पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रं तळ मजल्यावर हलवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं सिंग यांनी सांगितलं

महाराष्ट्रातील विधानसभा निवडण्कीसाठी भारतीय जनता पक्षाची प्णे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर रूम कार्यान्वित झाली आहे शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली

अखिल भारतीय डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत आज भोपाऴ संघानं अजिंक्यपद पटकावलं

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत चंदीगड संघ विजयी झाला

बालेवाडी क्रीडासंक्लात ही स्पर्धा पार पडली पीवायसी जिल्हास्तरीय बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफीन्स आणि अर्बन रेवन्स संघांनी अंतिम फेरीत धडक मारली असून हे संघ उद्या जेतेपदासाठी झंजणार आहेत आकाश स्र्यवंशी संग्राम पाटील विवेक जोशी आणि हर्षवर्धन आपटे यांनी चमकदार खेळ करत आपापल्या संघांना विजय मिळवून दिला पीवायसी जिमखाना कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे

याज्ञिक थोरात आणि आय़ष जैन यांनी विजयी गोल केले